सिक्कीममध्ये पुढील वर्षी मार्चपर्यंत सर्व कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवण्याची योजना

महाराष्ट्रात आठवडाअखेर संपूर्ण टाळेबदीला आज चांगला प्रतिसाद राज्यातील निर्बंध अधिक कडक करण्याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता

कॉंग्रेस डावे पक्ष आणि इंडियन सेक्युलर फ्रंट हे पक्ष हे संयुक्त मोर्चा अशी आघाडी करून लढत आहेत मतदानासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसंच मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदतही घेण्यात आली होती मतदान केंद्रांच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती

मतदान केंद्रांवर कोरोनाविषयक सर्व नियम पाळण्यात आले

सीतालकुची इथलं मतदान निवडणूक आयोगानं थांबवलं आहे निवडणूक आयोगानं या घटनेचा अहवाल मागवला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुखः व्यक्त केलं असून अशा हिंसाचारानं निवडणुका जिंकता येणार नाहीत असा इशारा तृणमूल कॉंग्रेसला दिला आहे तृणमूल कॉंग्रेसनं मात्र गोळीबार केंद्रीय सुरक्षा जवानांनी केला असल्याचा आरोप केला

भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात जोरदार प्रचार संघर्ष दिसत असून भाजपानं तृणमूल कॉंग्रेसच्या भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणावर हल्ला केला तर तृणमूलनं इंधनाचे वाढते दर निर्गुंतवणूक या मुद्यांवर केंद्र सरकारवर टीका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा सबका साथ सबका विकास या तत्वानुसार काम करत असून पश्चिम बंगालमधील लोकांनादेखील याची जाणीव झाली असल्याचं म्हटलं आहे मोदी यांनी आज नाडीया इथं एका सभेला संबोधित केल पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारसरणीनुसार भाजपा नवीन आणि शांततापूर्ण राजकीय वातावरण निर्माण करून पश्चिम बंगालमधील भ्रष्टाचार आणि घुसखोरी नष्ट करेल असं मोदी या सभेत म्हणाले तत्पूर्वी सिलिगुडी इथं एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की गेल्या तीन टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून बंगालच्या लोकांनी भाजपाच्या बाजूने जनादेश दिला असल्याचं दिसून येत आहे

सीतालकुची दुर्घटनेवर संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी शांतात बाळगावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं तर बाणगाव इथल्या सभेत त्यांनी कुचबिहार गोळीबारप्रकरणी अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला ममता बॅनर्जी यांनी विरोध दर्शवला आहे

निवडणक आयोग सर्व राजकीय पक्षांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं या नियमांचा वारंवार भंग करणाऱ्या नेत्याच्या रॅली आणि सार्वजनिक सभांवर बंदी घालण्यास मागेपुढे पाहणार नाही असा कडक इशारा निवडणूक आयोगानं दिला आहे निवडणूक प्रचारावेळी कोरोना नियमांचं पालन करण्यात हलगर्जीपणा होत असून विशेषतः मास्क न वापरणे आणि राजकीय सभांमध्ये व्यासपीठावरही सामाजिक अंतर पाळले जात नसल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे आयोगानं सर्व राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या राजकीय पक्षांना पत्र लिहित राजकीय प्रचारावेळी कोरोना नियमांचं पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्या उमेदवारांच्या अशा वर्तणुकीमुळं ते स्वतचा आणि जनतेचाही जीव धोक्यात घालत आहेत असं आयोगानं निदर्शनास आणून दिलं आहे कोरोनाविरोधातल्या लढाईत राजकीय नेते आणि त्यांच्या उमेदवारांनी जनतेसमोर आदर्श निर्माण करायला हवा स्वत नियम पाळण्याबरोबरच या नेत्यांनी सभांना उपस्थित असलेल्या जनतेलाही कोरोना संसर्गासंदर्भात जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचा आग्रह करावा अशी अपेक्षा आयोगानं व्यक्त केली आहे नळाद्वारे पाणीपरवठा सिक्कीममधल्या सर्व घरांमध्ये पुढील वर्षीच्या मार्चपूर्वी जलजीवन योजनेअंतर्गत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे

हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत होमिओपॅथी रोडमॅप फॉर इंटिग्रेटिव्ह मेडिसिन या विषयावरील परिषदेत बोलत होते औषधप्रणाली म्हणून पद्धतशीर आणि व्यापक संशोधनाच्या आधारे मोठ्या प्रमाणात होमिओपॅथी प्रगती करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं कोविड काळात आयुष औषधं कोविड उपचार केंद्रांमध्ये प्रभावी राहिली असल्याचं हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय आरोग्य धोरणाचा विचार करता पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे औषधांचा दर्जा तसच सक्षम संस्थां निर्माण करून आयुष प्रणालीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले

त्याविषयी अधिक माहिती

मोदी यांनी युवकांना पुढाकार घेऊन ज्येष्ठ नागरिक आणि इतरांना कोविड लसीकरणासाठी नाव नोंदणीत मदत करण्याचं आवाहन केलं आहे कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतु ऍपच्या मदतीने सर्व पात्र व्यक्ती नोंदणी करून भेटीची वेळ निश्वित करू शकतात लसीकरण केंद्रावर देखील प्रत्यक्ष नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे देशात विविध राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढताना दिसत आहे त्यामुळ लोकांनी लसीकरणासाठी पुढे यावं अशी विनंती करण्यात येत आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून प्रज्ञा अरोरासह मनोज क्षीरसागर पुणे

पुणे आणि परिसरातील कोरोना विषयक आढावा बैठकीला उपस्थित राहून त्यांनी कोरोना प्रादुर्भावाची माहिती घेतली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

विकेड लॉकडाऊनला पुणेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल जावडेकर यांनी द पुण्यातील नागरिकांना धन्यवाद दिले आहेत

कोरोनाबाधिताच्या वाढत्या संख्येमुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे

राज्य टाळेबदी महाराष्ट्रात काल संध्याकाळपासून संपूर्ण टाळेबंदी सुरू झाली आहे सोमवारी सकाळपर्यंत ही टाळेबंदी लागू राहील या काळात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील विनाकारण बाहेर पडणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे अनेक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सोमवारी संपूर्ण टाळेबंदी उठली तरी राज्यात रात्रीची संचारबंदी सुरूच राहणार आहे राज्यातील कोरोनाविषयक निर्बंध अधिक कडक करण्याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत दूरदृश्य पद्धतीने संवाद साधला यामध्ये सर्वच पक्षांनी कडक निर्बंधांच्या बाजूनं मत व्यक्त केलं असलं तरी टाळेबंदीमुळे समाजातील विविध घटकांना बसणारा फटका पाहता त्यांच्यासाठी ठोस उपाययोजना आधी करण्यात यावी अशी मागणीही विरोधी पक्षांनी केली राज्य कोविड कृती दलासोबत उद्या बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री पुढील निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे

आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना तोमर म्हणाले की दिल्ली सीमेजवळ निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद सुरू ठेवण्यास सरकार नेहमीच तयार असून अनेक शेतकरी संघटना अर्थतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील लोक कृषी विधेयकांना पाठिंबा देत आहेत परंतु काही लोक त्याचा निषेध करीत आहेत

विमानतळावर प्रवाशांच्या चाचण्या केल्या जात आहेत

लद्दाखमधली थंडी ओसरू लागली असून अजून पर्यटनाचा हंगाम सुरू व्हायचा आहे

पर्यटन पर्यटन मंत्रालय उद्यापासून श्रीनगरमध्ये तीन दिवसांचा भव्य पर्यटन कार्यक्रम आयोजित करणार आहे काश्मीरच्या नंदनवनाला साद हा या कार्यक्रमाचा विषय आहे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून उपस्थित प्रतिनिधींना ते संबोधित करणार आहेत जम्मू काश्मीर पर्यटन विभाग फिक्की आणि इंडियन गोल्फ ट्ररिझम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन मंत्रालय या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे जम्मू काश्मीरची पर्यटन उत्पादनांची ओळख करून देणं तसच केंद्रशासित प्रदेशात पर्यटनाला चालना देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे ज्वालामखी सेंट विन्सेंट कॅरेबियन बेटावर मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीचा स्फोट झाला असून राख आणि धुरामुळे हजारो लोकांना घराबाहेर पडावं लागलं आहे

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाबरोबर हॉकीचा सामना खेळलेला भारतीय संघ वर्षभरानंतर लीग सामने खेळणार आहे